यांचेकौतुकोद्गार केंद्रसरकारनंकोणत्याहीचर्चेशिवायघाईघाईनंनवेकृषीकायदेमंजूरकरूनघेतलेअसल्याचीशरदपवारयांची टीका

त्यातशौर्यपुरस्कारासाठीनांदेडच्याकामेश्वरवाघमारेयांची तरक्रीडापुरस्कारासाठीमुंबईच्याकाम्याकार्तिकेयनचीनिवडझालीआहे संशोधनक्षेत्रातल्यापूरस्कारासाठीजळगावचीअर्चितापाटील सोनितसिसोलेकर आणिनागपूरचाश्रीनभअग्रवालयातिघांचीनिवडझालीआहे प्रधानमंत्रीराष्ट्रीयबालपुरस्कारांअंतर्गतदरवर्षीविविधक्षेत्रातकेलेल्याविशेषकामाबद्दलपुरस्कारदिलेजातात

मोदीयांनीआजयापुरस्कारविजेत्यांशीसंवादसाधला यापुरस्कारविजेत्यांच्यायशानंदेशभरातल्याअसंख्यलोकांनाप्रेरणामिळालीअसल्याचंत्यांनीसांगितलं

त्यापैकी चार जणांना राष्ट्रपती विशिष्ठ सेवा पदक जाहीर झालं आहे

एखाद्याव्यक्तीचाजीववाचवण्यासाठीमानवतेच्यादृष्टीकोनातूनकेलेल्याकामाबद्दलहेपुरस्कारदिलेजातात प्रत्येकभारतीयांनीआपल्यालामिळालेल्यामौल्यवानमतदानअधिकाराचाआदरकेलापाहिजेअसंआवाहनराष्ट्रपतीरामनाथकोविंद यांनीआजराष्ट्रीयमतदारदिनाच्यादिवशीव्हिडीओकॉन्फरंसिंगच्यामाध्यामातूनदेशवासीयांनाकेलं

यानिमित्तनवीदिल्लीतझालेल्याकार्यक्रमातराष्ट्रपतीरामनाथकोविंदसहभागीझालेहोते यावेळीडिजिटलमतदारओळखपत्राचंअनावरणत्यांच्याहस्तेकरण्यातआलं

केंद्रसरकारनंकोणत्याहीचर्चेशिवायघाईघाईनंनवेकृषीकायदेमंजूरकरूनधेतलेअसल्याचीटीकाराष्ट्रवादीकाँप्रिसचेअध्यक्षशरदपवार यांनीकेलाआहे नव्याकृषीकायद्यांनाविरोध आणियाकायद्यांविरोधातनवीदिल्लीच्यासीमाप्रदेशातआंदोलनकरतअसलेल्याशेतकऱ्यांनापाठिंबादेण्यासाठीराज्यातल्याशेतकऱ्यांनीकाढले लामोर्चाआजमुंबईतल्याआझादमैदानातदाखलझाला यामोर्चालाशरदपवारयांनीसंबोधितकेलं

काँग्रेसचेप्रदेशाध्यक्षआणिमहसूलमंत्रीबाळासाहेबथोरात शेकापचेजयंतपाटील समाजवादीपार्टीचेनेतेअबुआझमी डाव्यापक्षांचेनेतेअशोकढवळे निवृत्तन्यायमूर्तीबी

मात्र मेट्रोचित्रपटगृहाच्याबाहेरच्याचौकातपोलिसांनीमोर्चाअडवला दरम्यानराज्यपालभगतसिंहकोश्यारीआजगोवाविधानसभेच्याप्रथमसत्रालासंबोधितकरणारअसल्यानं तेशेतकऱ्यांच्याशिष्टमंडळालाभेटूशकणारनसल्याचंआधीचस्पष्टकेलेलंहोतंअसंराजभवनानंनिवेदनजारीकरूनस्पष्टकेलंआहे

त्यांनीआतादिल्लीआणिमुंबईतल्याशेतकरीआंदोलनालापाठिंबादेणंहादूटप्पीपणाआहे अशीटीकात्यांनीकेली

मुंबईशैअरबाजारात आज उलाढालीचा भर विक्रीवर राहिला

परदेशी चलन बाजारात आज रुपया दोन पैशांनी मजबूत झाला

गेल्या चोवीस तासात मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्याच्या बऱ्याच भागात किमान तापमानात सरासरीच्या तुलनेत किंचित वाढ झाली त्रेरत्र तापमान सरासरीच्या जवळपास होतं